यात महाराष्ट्रातल्या सहा उमेदवारांचा समावेश आहे पूणे लोकसभा मतदारसंघातून राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापा सोलापुरातून जयसिद्वेशर स्वामी जळगावमधून स्मिता वाघ बारामतीमधून कांचन कुल दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंप्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या डॉ भारती पवार आणि नांदेडमधून प्रताप पार्टील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे

यात महाराष्ट्रातल्या पाच उमेदवारांचा समावेश आहे चंद्रपूर मतदारसंघातून विनायक बांगडे जालन्यामधून विलास औताडे औरंगाबादमधून सुभाष झांबड भिवंडीमधून सुरेश मच्छिलिंद्र कामंत यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे

वादग्रस्त धर्मग्रु झाकीर नाईक याचा विश्वासू सहकारी अब्दुल कादीर याला सरकवसूली संचालनालयानं काल मुंबईत अ क केली झाकीर नाईक याला चित्रफितींची निर्मिती आणि प्रदर्शनासाठी अब्दुल हवालाने पैसे पुरवत होता अशी माहिती सक्तवसुली संचालनालयानं दिली आहे

माहिती नागपूर विभागाचे प्रधान संचालक जय राम काजला यांनी काल नाशिक इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

आयपीएल क्रिकेठेसामन्यांची धूम आजपासून सुरु होत आहे

तर रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराठ कोहली आहे त्या संघाला अद्याप एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळालेलं नाही सुलतान अझलनशाह चषक हॉकी स्पर्धा मलेशियात सुरु असून इपो इथं होणाऱ्या सामन्यात आज भारताची गाठ जपानशी पडणार आहे